सुरुवातीला दहा वर्षांसाठी करण्यात आलेली ही तरतूद दर दहा वर्षांनी वाढवण्यात येत आहे

काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयकालाही मान्यता देण्यात आली या विधेयकात कोणत्याही सार्वजनिक आणि खाजगी संस्थांनी जनतेच्या वैयक्तिक माहितीची हाताळणी कशी करावी याबाबतचे दिशानिर्देश असणार आहेत हे विधेयक संसदेच्या संध्या सुरू असलेल्या अधिवेशनातच सभाग्रहांमध्ये मांडलं जाणार असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं यासोबतच काल मंत्रिमंडळानं नागरिकत्व सुधारणा विधेयक जम्मू काश्मीर आरक्षण सुधारणा विधेयक आणि ज्येष्ठ नागरिक कल्याण आणि देखभाल सधारणा विधेयकालाही मंजुरी दिली सार्वजनिक उपक्रमांमध्ये आणि सरकारी मालकीच्या इतर उद्योगांमधे अधिक निधी ओतण्याच्या दृष्टीनं भारत बॉन्ड एक्स्चेन्ज ट्रेडेड फंड स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळानं मान्यता दिली रोखे बाजार अधिक व्यापक करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं तीन अभिमत संस्क्रत विद्यापिठांचं रुपांतर केंद्रीय विद्यापीठांमधे करण्याची तरतूद असलेल्या केंद्रीय संस्कृत विद्यापीठ विधेयकाच्या मसुद्यालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले तसंच विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला मराठा आंदोलनातले गुन्हेदेखील मागे घेण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याचं मंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं गुन्हे मागे घेताना पक्षपाती भूमिका घेतली जाणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं राज्यात सुरु असलेल्या विकास प्रकल्पांपैकी कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचं हे ठरवण्यात येणार असून एकाही प्रकल्पाला स्थगिती दिली जाणार नाही असं त्यांनी सांगितलं अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवरही यावेळी चर्चा करण्यात आल्याचं ते शिंदे यांनी सांगितलं दरम्यान कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातले खटले मागे घेण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी म्हणजे नक्षलवादाचं खूलं समर्थन आहे असा आरोप भारतीय जनता पक्षानं केला आहे या खटल्यांमधल्या काही आरोपींच्या विरोधात प्राथमिक प्रावे असल्यानं या आरोपींना पूणे न्यायालयानं जामीन नाकारल्याचं भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी म्हटलं आहे दरम्यान या प्रकरणात मुद्दाम गुंतवल्या गेलेल्या व्यक्तींवरचे खटले मागे घेण्यास महाविकास आघाडी सरकार अनुकूल आहे असं राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी म्हटलं आहे मात्र याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याचकडे असल्याचही त्यांनी स्पष्ट केलं

खडसे यांनी काल मुंबईत मुंडे यांची भेट घेतली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते राज्यातल्या ओबीसी नेतृत्वाला मागे खेचण्यासाठी हे कारस्थान करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला या पराभवांमुळे पक्षातल्या ओबीसीचं नेतृत्वही हरपले आहे अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली पक्षात कोणत्याही अंतर्गत घडामोडींना पक्ष दोषी नसतो तर पक्ष नेतृत्व दोषी असते असे सांगतानाच या सर्व प्रकाराची वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केल्याची माहितीही खडसे यांनी दिली

औरंगाबाद शहरात गजबजलेल्या सिडको भागात परवा एक बिबट्या आढळून आला त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला नाशिक जुन्नर अमरावती आणि चंद्रपूर या शहरांसाठी अशी पथक याआधीपासून कार्यरत असून औरंगाबादसाठीही अशा पथकाची गरज असल्याचं दिसून आलं असं वन विभागानं म्हटलं आहे

तडजोडीअंती पाच लाख रूपयांवर प्रकरण मिटवण्याचे दोघांमध्ये ठरले होते यासंदर्भात पालवे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पुंडलिक नगर पोलिसांनी काल सापळा रचून खंडणीची रक्कम स्वीकारताना त्याला अटक केली

हात उंचावून घेतलेल्या मतदानात यन्नम यांनी एमआयएमच्या शहजीदा शेख यांचा ट्रेचाळीस मतांनी पराभव केला मतदाना दरम्यान शिवसेनेचे एकोणचाळीस नगरसेवक तटस्थ राहिले

बीडच्या जिल्हाधिकारीपदी दिव्यांग कल्याण विभागाच्या आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांची नियुक्ती करण्यात आली आहे काल राज्य प्रशासनानं याबाबतचे आदेश जारी केले

यानिमित्त नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातल्या लिंगापूर इथं शेतकऱ्यांसाठी जमीन आरोग्य व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर आणि शेतकरी मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या राष्ट्रमाता जिजाऊ माती आणि पाणी परीक्षण प्रयोगशाळेच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

या अधिवेशनाला राज्यातून दीड हजारावर प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे या अधिवेशनाच्या स्वागत समितीचे अध्यक्ष आहेत

बाबासाहेब आंबेडकर यांचा उद्या महापरिनिर्वाण दिन

आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे औरंगाबादच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यापीठ अनूदान आयोगाचे माजी अध्यक्ष तथा अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर सुखदेव थोरात यांचं व्याख्यान होणार आहे

बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्र उभारणीतील योगदान या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत शहरातल्या भडकलगेट जवळच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं अभिवादन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे दरम्यान महापरिनिर्वाण दिनानिमित्त उद्या मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी आंदिलाबाद ते मुंबई ही विशेष रेल्वे सोडण्यात येत आहे

परतीच्या प्रवासात ही गाडी उद्या सहा डिसेंबरला मध्यरात्री साडे बारा वाजेनंतर दादर इथून सुटेल शेतकऱ्यांची तत्काळ सरसकट कर्जमाफी करावी आणि वीज बिलातून मुक्त करावं अशी मागणी शेतकरी संघटनेनं केली आहे संघटनेचे नेते रघ्नाथदादा पाटील यांनी काल सांगली इथं वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत आणि शेतीमालावरची निर्यात बंदी उठवावी अशीही मागणी त्यांनी केली